राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या संघटनांना राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान केला

महाराष्ट्रातल्या रश्मी ऊर्ध्वदेशे यांनांही या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे

त्यांच्यात प्रयत्नातून उत्सर्जनासाठीची देशातली पहिली प्रयोगशाळा देशात सुरू झाली वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनासंदर्भात त्यांनी केलेले कार्य ऐकूया त्यांच्याच शब्दात आजच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

तर ताजमहलासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या अखत्यारितल्या सर्व ऐतिहासिक स्थळांवर देश विदेशातल्या महिलांना मोफत प्रवेश देण्यात आला प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्धी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज दिवसभरासाठी आपल्या ट्विट खात्यावरुन रजा घेतली आहे प्रधानमंत्र्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरुन विविध क्षेत्रातल्या यशस्वी महिला जनतेशी संवाद साधत आहेत देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांची संख्या मोठी असून त्यांनी अत्यंत वैविध्यपूर्ण अशा क्षेत्रांमध्ये महान कार्य केलं आहे प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावरुन स्वतःचा जीवनप्रवासाची हकिकत प्रसारित करताना नारी शक्ती पुरस्कारप्राप्त स्नेहा मोहनदॉस यांनी बेघर लोकांना अन्न देण्याची प्रेरणा आपल्या आईकडून मिळाल्याचं म्हटलं आहे मोहनदॉस यांनी अन्नबैंक नावाची चळवळ सुरु केली आहे देशात आणि परदेशातही भूकमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांसोबत आपण काम केल्याचं मोहनदॉस यांनी सांगितलं दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आणि प्रेरक वक्त्या डॉ मालविका अय्यर यांनी अंपगत्वा संबंधिच्या दृष्टीकोनात बदल करणे म्हणजेच याबाबतची अर्धी लढाई जिकणं असं म्हटलं आहे

लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्ह्यातल्या विजया पवार प्रयत्न करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची दखल घेत ट्विटरवरुन कौतुक केलं आहे तसंच मदतीचा हातही दिला आहे

तीन हजारा पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात ही घोषणा केली आहे तसंच समिटरी नप्रक्रिनसोबत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विघटनशील पिशवी देणं उत्पादकांना पुढच्या वर्षीच्या जानेवारीपासून बंधनकारक होणार आहे सन्निटरी नप्रक्रिन उत्पादकांना प्रत्येक नार्किन बरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नसल्याने हे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितलं यांसारखे छोटे छोटे उपक्रमच आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोर्दीचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करायला मदत करतील असे ते म्हणाले

आपला नव्या पक्षात कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वर्चस्व नसल्यानं हा खिल्या तिर प्रादेशिक पक्षांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचं बुखारी यांनी म्हटलं आहे या पक्षात स्थानिक पी डी पी सह तिरपक्षांमधल्या अनेक प्रस्थापित नेत्यांनी तसंच माजी मंत्र्यांनीही प्रवेश केला आहे

मेघालयात संपूणर्ण शिलाँगमधे आज सकाळी पाच वाजल्यापासून संचार बंदी उठवण्यात आली

केरळातल्या पथनमथित्ता जिल्ह्यात कोरना विषाणूचा संसर्ग झालेले पाच नवे रुग्ण आज आढळले या प्रत्येकाला स्वतंत्र कक्षात देखरेखीखाली ठेवलं असून त्यांच्यावर तातडीनं विशेष वैद्यकीय उपचारही सुरु केले आहेत

शैलजा यांनी दिली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सज्ज असून कोणीही घाबरून जाऊ नये तसंच सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सज्ज असल्याची ग्वाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे

बांगलादेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आज आढळून आले आहेत विलीहून परतलेल्या दोन व्यक्तींना या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे दिसून आले त्यांच्याच कुटुंबातल्या तिसऱ्या व्यक्तीलाही या विषाणूची बाधा झाली आहे या तिघांसह आणि तिर तिघांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे सक्तवसूली संचालनालयानं आज पहाटे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं

चौकशीत सहकार्य करत नसल्यानं कपूर यांना अटक केल्याचं आल्याचं संचालनालयानं सांगितलं पुरावे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी काल त्याच्या तीनही मुलींच्या घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली मुंबईत वरळी खेल्या त्याच्या घरावर देखील छापा मारण्यात आला

यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलींचीही चौकशी झाली

एच

तसंच काही कार्पोरेट कंपन्यांना बेकायदेशीररित्या कर्ज दिल्यानंतर राणाच्या पत्नीच्या खात्यावर लाच मिळल्याचाही आरोप आहे पोषण पंधरवडाच्या माध्यमातून पोषण अभियानाच्या दूसरी वर्षपूर्वी आजपासून साजरी केली जात आहे पोषण निर्देशांकात वाढ व्हावी यासाठी पोषण अभियानात पुरुषांचा सहभाग वाढावा ही पोषण पंधरवड्याची संकल्पना आहे

यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती

मात्र सुरुवातीपासुनच भारताचा डाव गडगडत गेला